शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा अवलंब करावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची म्ख्यमंत्र्यांची माहिती

भारतातील अल्पसंख्याक सम्दाय कायमच स्रक्षित असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार कीटकनाशकं आणि खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याम्ळे शेतकऱ्यांचं शोषण होत आहे यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळून प्रद्षणम्क्त आणि रसायनम्क्त शेती करावी कमी उत्पादन खर्चामध्ये सेंद्रीय शेती करुन शेतकऱ्यांमध्ये सेंद्रीय शेतीचं महत्व पोहचविणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन रस्ते परिवहन आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं

पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठातंर्गत सेंद्रीय शेतीचं महत्व विषद करणाऱ्या जागतिक परिषदेचं आज नागपुर इथं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती भारतामध्ये कीटकनाशकं तसंच खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत तसंच कीटकनाशकांच्या असंत्लित वापराम्ळं जमीनीचा पोत खराब होतो कीटकनाशकांच्या अति वापरांमुळे नागरिकांच्या आरोग्यांच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडं वळावं ही काळाची गरज आहे तसंच नागरिकांनी देखील सेंद्रीय भाजीपाला फळफळावळं सेवन करुन त्याबाबत आग्रही असावं शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतकी उत्पादनाची मागणी वाढल्यास ते देखील सेंद्रीय शेतीकडे वळतील आणि त्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी यावेळी शेतकऱ्यांसाठी गटशेतीचं महत्व विषद केलं शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी भवन निर्माण करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारतर्फे विविध संसदीय समित्यांची काल प्नर्रचना करण्यात आली संसदेच्या अन्सूचित जाती आणि जनजाती कल्याण समितीवर शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांची निय्क्ती करण्यात आली आहे

तर विकास महात्मे यांची कोळसा आणि पोलाद केंद्रीय संसदीय समितीवर सदस्य म्हणून नेमण्क करण्यात आली आहे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडण्कांसाठी पोलिस दलानं पूर्वतयारी स्रू केली आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या समाजकंटकांची यादी तयार करण्यात येत असून बंदोबस्तासाठी तैनात करावयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं देखील निश्चित करण्यात येत आहेत म्ंबई पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलांनाही स्रक्षेसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली थोर अभियंते सर मोक्षगंडम विश्वेश्वरैय्या यांची जयंती अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते आज देशभर साजऱ्या होत असलेल्या अभियंता दिनानिमित उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व अभियंत्यांना श्भेच्छा दिल्या आहेत स्वतंत्र भारताच्या पायाभरणीत विश्वेश्वरैया यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ असल्याचे उद्गार उपराष्ट्रपती नायडू आणि पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे

रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून पश्चिम महाराष्ट्रातले रखडलेले प्रकल्प राज्य सरकारनं मार्गी लावले असल्याचं प्रतिपादन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केलं युती सरकारच्या पाच वर्षातल्या कामाबद्दल जनता समाधानी असल्याचं ते म्हणाले म्ख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं काल प्ण्यात अभूतपूर्व स्वागत झालं त्यानंतर आज म्ख्यमंत्र्यांनी वार्ताहर परिषद घेतली मेट्रोसह प्णे शहर आणि जिल्ह्यात विविध विकास कामं होत असून लवकरच नवीन विमानतळ उभारण्यासाठी जमीन अधिग्रहाणाच्या कामाला स्रूवात होईल असं ते म्हणाले ही यात्रा आज सातारा जिल्ह्याचा दौरा करणार आहे या यात्रेदरम्यान वाई इथं स्वागत सभा होणार असून त्यानंतर द्पारी साडेतीन वाजता सातारा इथं पहिली तर कराड इथं द्रसरी सभा होणार आहे महाजनादेश यात्रा तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात येत्या मंगळवारी रत्नागिरीत पोहचेल अशी माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली सिंध्दूर्ग जिल्ह्यातून राजापूर आणि आडिवर मार्गानं ही यात्रा संध्याकाळी रत्नागिरीत येणार असल्याचं लाड यांनी सांगितलं

भारतातील अल्पसंख्याक सम्दाय भारतात पूर्वीही स्रक्षित होते आजही आहेत आणि भविष्यातही सुरक्षितच राहतील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ठामपणे सांगितलं

देशात स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढली असून पाकिस्तानातील अल्पसंख्याक स्रक्षित नसल्याचं ते म्हणाले पाकिस्तानात शीख बौध्द आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या बाबतीत मानवी हक्काचं वारंवार उल्लंघन होत असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं पाकिस्तानानं दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवावं अन्यथा कोणीही पाकिस्तानचं विभाजन थांबव् शकणार नाही असं ते म्हणाले

या उपक्रमामध्ये शालेय म्लांच्या शैक्षणिक ग्णवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात येतं

आकाशवाणी नागप्र केंद्रातर्फे आमंत्रित श्रोत्यांसमोर आकाशवाणी संगीत सभा स्वरगूंजनचं आयोजन येत्या ब्धवारी सायंकाळी साडेसहा वाजता सायंटिफिक सभागृह इथं करण्यात आलं आहे स्वरग्ंजन कार्यक्रमात स्विख्यात गीत आणि गझल गायक उस्ताद अहमद ह्सैन उस्ताद मोहम्मद ह्सैन कीर्ती सूद बिना चॅटर्जी सुमध्र गीत गजल सादर करतील ब्लढाणा जिल्ह्यातील मौर्यकालीन प्राचीन भोन बौद्ध स्तूप सरकार नष्ट करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करीत याविरोधात ब्दधिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या ठिकाणी प्राचीन मौर्यकालीन अवशेष तसंच सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप आढळला हे अवशेष नष्ट करू नये तसंच राज्यातील बौध्द धम्माशी संबधित इतर वास्तूंचं आणि अवशेषांचं जतन करून संशोधन करावं आदी मागण्यांसाठी ब्दधिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कद्वारे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या जून्या कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष दहा टक्के मानधनात वाढ करण्यात यावी कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात येऊ नये यासह इतर मागण्यांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काल द्रपारपासून ब्लढाणा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन स्रु केलं आहे मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचं आरोग्य कर्मचारी यांच्या वतीनं सांगण्यात आलं अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशम्ख कृषी विद्यापीठाच्या वतीनं काल सीताफळ संशोधन केंद्राचं उद्घाटन कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आलं सीताफळ हे पीक कोरडवाह क्षेत्राला तारून नेणारं असल्यानं या केंद्रानं सीताफळाच्या विविध वाणांवर संशोधनासह प्रक्रिया साठवण्क आणि विपणनासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन बोंडे यांनी यावेळी केलं

या सामन्याचं थेट समालोचन एफएम रेनबो वाहिनीवरून हिंदी आणि इंग्रजीतून ऐकता येणार आहे

अकोला जिल्ह्यातही पावसाम्ळे मन नदीचं पात्र फ्गलं आहे लोहारा येथील पूल पाण्याखाली गेल्याम्ळे अकोट देवरी शेगाव मार्ग वाहत्कीसाठी बंद झाल्याचं वृत आहे

कालपासून या जंगलात पोलिसांचं नक्षलविरोधी अभियान स्रू होतं यादरम्यान आज पहाटे एका ठिकाणी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकाच्या दिशेनं गोळीबार केला प्रत्य्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नक्षली मारले गेले तर इतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या दोघांचे मृतदेह आणि काही साहित्य ताब्यात घेतल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे छतीसगडच्या स्कमा जिल्ह्यात काल संध्याकाळी स्रक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षली मारले गेले